प्रामुख्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्यामुळं पीपीई किट आणि अन्य प्रकारचा वैद्यकीय कचरा कमी झाला आहे अर्थात कोरोनाशी संबंधित जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी रुग्णालयांमधल्या अन्य प्रकारच्या वैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण मात्र कायम असल्याची माहिती कैलास स्मशानभूमीतल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी दिली पुणे महापालिकेच्या बहुचर्चित भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याबाबतचं पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही नेत्यांना पाठवलं आहे

गिर्यारोहण आणि अन्य साहसी क्रीडा प्रकारांसाठी पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच सावित्रीबाई फुले प्णे विद्यापीठात सुरू होणार आहे विद्यापीठ आणि गिरीप्रेमी या संस्थेमध्ये यासाठी सामंजस्य करार झाला आहे असा अभ्यासक्रम सुरू करणारं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातलं पहिलं विद्यापीठ ठरणार असल्याचं गिरीप्रेमी या संस्थेनं म्हटलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून विषाणूप्रतिबंधक औषधांना एचआयव्ही विषाणू दाद देत नसल्यानं औषधांना प्रतिरोध निर्माण होत असल्याची माहिती पुढे आली आहे

बाधितांमध्ये औषधांचा प्रतिरोध किती प्रमाणात होत आहे याचं निरीक्षण आणि अभ्यास यात केला जाणार आहे अशी माहिती नारीच्या एचआयव्ही औषधांच्या प्रतिरोधक संशोधनाच्या प्रमुख डॉ स्वराली कुर्ले यांनी आकाशवाणीला दिली

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला

आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल या ऍलोपॅथी डॉक्टरांच्या संस्थेनं आपल्या सर्व सदस्यांसाठी लेखी परिपत्रक काढून आयुर्वेदिक डॉक्टरांना व्यावसायिक सहयोगी करून न घेण्याचं आवाहन केलं आहे कौन्सिलचे अध्यक्ष शिवकुमार उत्तुरे यांनी हे आवाहन केलं आहे

स्पर्धेचं यंदाचं पाचवं वर्ष आहे

शिवाली शिंदे तेजल हसबनीस ऋतुजा देशमुख श्रद्धा पोखरकर या राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंचा यामध्ये सहभाग असणार आहे